परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली उझबेकिस्तानची राजधानी समरकंद श्री झालेल्या बैठकीत याबाबतचा करार झाला युद्धानं होरपळलेल्या अफगाणिस्तानची आर्थिक पुनरचना करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं स्वराज यांनी सांगितलं यावेळी अफगाणिस्तान उझवेकिस्तान किरगिझस्तान ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि कजाकस्तान या देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते

सामाजिक समन्नता आण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी का अधिकृत निवेदनात म्हटलं आहे आर्थिक न्याय देण्याच्या मोदी सरकारच्या क्रांतिकारी निर्णयामुळे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण संस्थांमध्ये हजारो जागा उपलब्ध होतील असं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं ते काल जयपूरमध्ये का समारंभात बोलत होते आयआयटी जुआयटी तसंच अनेक केंद्रीय विद्यापीठांमध्ये आता जागा उपलब्ध होतील केंद्र सरकार लवकरच कृषी निर्यात धोरण जाहीर करेल असं केंद्रीय वाणिज्य उद्योग आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं भारतीय औद्योगिक महासंघाच्या दोन दिवसीय शिखर परिषदेची काल मुंबईत सांगता झाली त्यावेळी ते बोलत होते कृषी उत्पादनांना चांगला भाव मिळावा तसंच फलोत्पादन वृक्षारोपण मत्स्योद्योग दुग्धव्यवसाय या क्षेत्रांना प्रोत्साहन मिळावं यावर भर राहिल त्यादृष्टीनं विशिष्ट उत्पादनं करण्या या जिल्ह्यांचा क्रि गट करुन त्यांचा विकास केला जाईल असं प्रभू म्हणाले संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आज अंदमान आणि निकोबार बेटांवर भूदल नौदल हवाई दल आणि तटरक्षक दल यांच्या संयुक्त लष्करी संचलनाचं निरीक्षण करतील आपल्या दोन दिवसीय दौ यासाठी काल त्या पोर्ट ब्लेअरला पोहोचल्या ब्रीचगंज लष्करी ठाण्यावर विवाहित सैनिकांच्या निवारा योजनेचं त्या उद्घाटन करतील डूग्ज च्या अतीवापराला आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयानं क्र कृती आराखडा तयार केला आहे

शेतकरी कर्ज माफी योजनेत डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे बोगस अर्जदार बाद होऊन महाराष्ट्र सरकारनं बारा हजार कोटी रुपये वाचवले असल्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

आता डिजिटल प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून पेरणीपासून कापणी पर्यंतचं मार्गदर्शन प्रत्येक शेतक याला मिळावं यासाठी योजना सुरू करणार असून त्यामुळे कृषी क्षेत्र अधिक शाधत आणि भरवशाचं ठरेल असा विधासही फडणवीस यांनी व्यक्त केला राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करू नये तर विद्यापीठ शिक्षण साहित्य कविता या क्षेत्रातल्या लोकांनी त्यांच्याच क्षेत्रात काम करावे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे यवतमाळ इथल्या ब्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी काल ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ

सरकारनं यासंदर्भात आवश्यक कृती करण्याचं आवाहन याबाबतच्या ठरावामध्ये करण्यात आलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रधानमंत्र्यांकडं शिष्टमंडळ नेणं मराठी विद्यापीठ तसंच अनुवाद अकादमी स्थापन करणं आदी ठरावांसह बेळगाव कारवार सीमावर्ती भागाच्या सनदशीर लढ्याकडेही सरकारचं लक्ष वेधण्यात आलं सरकारनं शेतमाल खरेदी करावा शेतमालाला हमी भाव द्यावा समाजातल्या झुंडशाही प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा असे अन्य ठरावही या संमेलनात संमत करण्यात आले मुंबईतल्या बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे काल संपकरी संघटना आणि बेस्ट प्रशासन किंवा मुंबई महानगरपालिका यांच्यात कोणत्याही वाटाघाटी झाल्या नाहीत तर शिवसेना अध्यक्ष उद्वव ठाकरे यांनी काल मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट यांच्या अर्थसंकल्पाचं विलिनीकरण करण्याचं आपण दिलेलं आबासन पूर्ण करणार असल्याचं सांगितलं तर संप मिटवण्यासाठी होणाऱ्या चर्चेमध्ये गरज लागल्यास सहभागी होण्याची तयारी दर्शवली मात्र अवाजवी मागण्यांमुळे तोट्यात असलेल्या बेस्टचं नुकसान होईल असा इशाराही दिला दरम्यान या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी आज महाराष्ट्राचे मुख्य सचिव परिवहन सचिव आणि नगरविकास विभागाचे सचिव यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीची कामगार संघटनांसोबत आज पुन्हा चर्चा होणार आहे मात्र त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या संपाला आपला पाठिंबा असून आज कोणताही तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे या संपासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून न्यायालयाकडून संबंधितांना काही निर्देश जारी केले जाण्याची शक्यता आहे उत्तरप्रदेशमधल्या प्रयागराज ॐ उद्यापासून सुरु होणा या कुंभमेळ्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे जगातल्या सर्वात मोठ्या गर्दी होणा या कार्यक्रमापैकी के असलेल्या या कुंभमेळ्यातलं विविध आखाड्याचं पहिलं शाही स्नान उद्या होणार आहे यंदाचा सोहळा दिव्य कुभ भव्य कुभ असेल असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे ही स्नानाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवरुन केल जाणार आहे

तसंच या सोहळ्याचं आकाशवाणी प्रथमच युट्युबवरुन लाईव्ह स्ट्रीमींगच्या माध्यमातून थेट प्रसारण करणार आहे

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या नागरी कृती कार्यक्रमाअंतर्गत विशेष महासंचालक व्ही

कोंमुदी यांनी राज्यातल्या तरुणांना प्रेरीत करण्यासाठी ह्या उपक्रमाची सुरुवात केली आहे

हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली चक्रीवादळांचा सामाना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत कृती योजना बनवण्याचा मानस भूविज्ञान मंत्रालयाचे ये राजीव यांनी व्यक्त केला बंगळुरु िं झालेली प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धा बंगळूरु रॅप्टर्स संघानं जिंकली आहे

पुणे धिं सुरु असलेल्या खेलो धिंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेचं अप्रस्थान महाराष्ट्रानं कायम राखलं आहे

दिल्ली दुस या तर हरीयाणा तिस या स्थानावर आहे फुटबॉलच्या आशियाई कप गटवार साखळी सामन्यात आज शारजा ड्रिं भारताचा मुकाबला बहरीन संघाशी होणार आहे